जखमींना उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे जखमींना लवकरात लवकर बरं वाटेल अशी आशा व्यक्त करताना त्यांनी या ठिकाणी मदत कार्य सुरू असल्याची माहिती आपल्या संदेशात दिली आहे

सरकारनं पॅकेजच्या स्वरुपात तसंच कर्जाच्या रुपात मदत न देता शेतकरी मजरांच्या थेट खात्यात मदत पोहचवावी असंही त्यांनी आज द्र दृष्य संवाद प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे

महामार्गांवर लोक आज उपाशी चालताना दिसत असल्याबद्दल राहूल गांधी यावेळी खंत व्यक्त केली

काल दिवसभरात अशा एकशे सहा गाड्या सोडण्यात आल्याचं त्यांनी या संदर्भातील संदेशात म्हटलं आहे कोल्हापूरहून काल चौदाशे मजूर बिहारला पाठवण्यात आले आहेत कोल्हापूरहून सोडण्यात आलेली ही तिसरी विशेष रेल्वे आहे नाशिक इथून परराज्यातल्या दीड हजार श्रमिकांना लखनऊला पाठवण्यात आलं आहे

नाशिकच्या ग्रामीण भागातील मजुरांना घेऊन जाणारी ही चौथी रेल्वे आहे

कोरोना विषाणूमुळे निर्माण परिस्थितीच्या नियोजनासाठी राज्य सरकारनं एक कार्यदलाची स्थापना केली असून याचे अध्यक्ष संजय ओक यांनी ही माहिती दिली आहे डेंगू मलेरिया सारख्या आजारांमुळे तसंच कावीळ अतीसारामुळे कोरोना विषाणूच्या काळात निर्माण झालेली स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राज्य सरकारनं या संदर्भात कार्यदलानं केलेल्या सर्व सूचना स्वीकारल्या असल्याची माहितीही कार्यदलाचे अध्यक्ष ओक यांनी दिली आहे

जालना जिल्ह्यात आणखी दोन जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज सकाळी स्पष्ट झालं आहे यामध्ये एका खासगी रुग्णालयातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह मंठा तालुक्यातल्या पेवा इथल्या एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी दिली आहे बाधित महिला चार दिवसांपूर्वी मुंबईहून परतल्यानंतर तिला मंठा इथल्या कोवीड रुग्णालयात ठेवण्यात आलं आलं होतं

यामध्ये दहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे

या कामगारांना सुरुवातीला संस्थात्मक आणि नंतर त्यांच्याच घरी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे जिल्हा परिषदेच्या वतीनं या कामगारांच्या कुटुंबियांना दोन महिन्यांच्या किराणा सामानासह इतर आवश्यक वस्तू पुरविण्यात आल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कैलास शिंदे यांनी सांगितलं